निर्मला सितारामन भारतीय लष्कराची क्षमता आणि सामर्थ्य वाढवण्यात मैलाचा दगड ठरणाऱ्या होवित्झर तोफा वज्र स्वयंचलित बंद्का आणि युद्धभूमीवरील दारुगोळा ट्रॅक्टर्स काल संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी राष्ट्र सेवेत समर्पित केल्या नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली इथं झालेल्या सोहळ्याला संरक्षण राज्यमंत्री डॉ

अमेरिकेकडून घेण्यात आलेल्या होवित्झर तोफांची जुळणी भारतात महिंद्र डिफेन्स आणि बीएई सिस्टीम्स यांच्या भागीदारीतून करण्यात आली आहे ही तोफ बहुआयामी वजनानं हलकी तसेच हेलिकॉप्टरद्वारे नेता येण्यासारखी आहे यामुळे देशातल्या विविध भौगोलिक विभागात या तोफा सहजतेने तैनात करता येतील

या तोफा तैनात झाल्यानंतर पश्चिम सीमेवर भारताची मारक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आर्टिलरी ट्रॅक्टर्स या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ट्रॅक्टर्सची निर्मिती अशोका लेलॅण्ड या कंपनीनं केली असून हे ट्रॅक्टर्स प्र्वीच्या तोफा वाहन नेणाऱ्या वाहनांची जागा घेतील ही संरक्षण सामग्री देशाला अर्पण केल्यामुळ केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाला मोठी चालना मिळाली आहे पंतप्रधान शहरी नक्षलवाद्यांनी मुलांच्या हातात लेखणी देण्याऐवजी हत्यारं देण्याचं काम करत त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न उद्ध्वस्त केलं आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केला छत्तीसगडमधील जगदलपूर इथे एका जाहीर सभेत ते बोलत होते सरकार नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करत त्यांचे प्रयत्न हाणून पाडत असताना काँग्रेस पक्ष मात्र नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ उभा राहतो अशा शब्दांत पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडलं शहरी नक्षलवाद्यांना काँग्रेसची मदत होत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्याला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे छत्तीसगडमध्ये पराभव दिसू लागल्याने मोदी वैफल्यग्रस्त झाले आहेत नक्षलवाद संप्टात आणण्याचं आश्वासन त्यांनी नोटाबंदीनंतर दिलं होतं त्यात ते अपयशी ठरले असून हे अपयश झाकण्याचा ते प्रयत्न करत आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केली आहे

या संदर्भातले आदेश निवडण्क आयोगानं काल जारी केले

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात युती करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र पाच राज्यांच्या निवडण्कांचे निकाल लागेपर्यंत ही चर्चा होणं अवघड आहे असंही पाटील म्हणाले दानवे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडण्कीत भाजप आणि शिवसेनेची य्ती होईलच असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला भाजप शिवसेनेनं एकत्र येऊन निवडणूक लढवावी ही विरोधकांची इच्छा आहे असा टोलाही त्यांनी लगावला जालन्यात दीपावली स्रेहमिलनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते

रेल्वे मंत्री पिय़ष गोयल पहिल्या खारकोपर नेरूळ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या मार्गावरील रेल्वेचा शुभारंभ करतील खारकोपर इथं हा कार्यक्रम होत आहे नेरूळ खारकोपर आणि बेलापूर खारकोपर अशा दोन मार्गावरून ही रेल्वे धावणार आहे दोन्ही मार्गावरून दररोज दहा गाड्या जा ये करतील अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे इंधन जागतिक बाजारपेठेत कझ्या तेलाचे भाव वेगानं घसरत असल्यामुळे भारतातही येत्या काळात पेट्रोल डिझेल अधिक स्वस्त होणार असल्याची चिन्हं आहेत

रिझर्व बँक रिझर्व बँकेकड्न कोणताही निधी हस्तांतरित करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव नसल्याचं अर्थ विभागाचे सचिव एस

गर्ग यांनी म्हटलं आहे माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांचं खंडन करताना ते काल म्हणाले की बँकेच्या भांडवलाच्या संरचनेबाबत प्रस्तावावर चर्चा सुरू आहे वित्तीय तुट कमी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट सफल होत आहे असं त्यांनी सांगितलं

ही संपत्ती विकण्याबाबतच्या प्रक्रियेला सरकारनं मंजूरी दिली आहे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल ही माहिती दिली फाळणीनंतर भारत सोडून गेलेल्या नागरिकांच्या संपत्ती सरकारजमा आहेत अशा संपत्तींना शत्रू संपत्ती संबोधलं जातं मुंबईत अशा बऱ्याच मालमत्ता आहेत अनेक वर्षांपासून विनावापर पडून असलेल्या या मालमत्तां आता विकता येणार आहेत

अवनी अवनी वाघिणीच्या मृत्यूप्रकरणाचे देशभर पडसाद उमटल्यानंतर अखेर राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचं ठरवलं आहे अवनी वाघिणीच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानंतर काल ही समिती स्थापन करण्यात आली वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य बिलाल आणि वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे या समितीचे सदस्य असतील तर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नीतीन काकोडकर हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील अपघात बीड जिह्यात माजलगाव परभणी रस्त्यावर भरधाव ट्रक खाली चिरडून एकाच कुटुंबातल्या चौघांचा काल मृत्यू झाला दुचाकीवरून जाणाऱ्या पती पत्नी आणि दोन लहान मुलांना चिरडणाऱ्या या ट्रकनं आणखी एका दुचाकी स्वराला धडक दिली पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे रेल्वे पश्चिम रेल्वेवरील डहाण् आणि वाणगाव दरम्यान गुरुवारी मध्यरात्री मालगाडीच्या डब्याला आग लागली यात ओव्हर हेड वायरचं मोठं नुकसान झालं

भाऊबीजेच्या दिवशी पहाटे पासूनच ग्जरात ते मुंबई दरम्यानची वाहतूक कोलमडल्यामुळे बहिणीला भाऊबीज करण्यासाठी निघालेल्या भावांची पंचाइत झाली अलिबाग रायगड जिल्ह्यात मासेमारी करण्यासाठी पेज नदीच्या वाहत्या पाण्यात टाकलेल्या वीज केबलचा शॉक बसून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला कर्जत तालुक्यातील वंजारवाडी इथे शक्रवारी दुपारी ही घटना घडली

लालन सारंग अभिनेत्री लालन सारंग यांच काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं

अनेक नाटक आणि चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या नाटकांच्या माध्यमातून त्यांनी साकारलेल्या भूमिकांमधून केवळ मनोरंजन न करता सामाजिक संदेश देण्यावर त्यांचा नेहमी कटाक्ष होता एक बंडखोर अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जीवन गौरव पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं होतं सखाराम बाईंडर रथचक्र कमला या नाटकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका लक्ष्यवेधी ठरल्या त्यांच्या विषयीच्या काही आठवणी त्यांचे सहकलाकार मोहन आगाशे यांच्याकडून सखाराम बाइंडर मधील चंपाची भूमिका तिने केली आणि ते त्यावेळच तिचं धारिष्ट्य होतं ना त्याच्यात ते बंडखोरीचंच लक्षण होतं बंडखोरीच लक्षण होतं म्हणजे त्यात तिला ती बंडखोरी वाटली नाही लोकांना ती बंडखोरी वाटली

तिला जे पटत होतं ते तो करत होती

तिने अनेक नाटकं केली

परवा पर्यंत ती काम करत होती लोकाना चांगलं खाऊ घालण्याची पण तिची आवड होती

लालन सारंग यांच्या निधनाने कलेशी निष्ठा राखणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे लालन सारंग यांचा पार्थिव देह आज सकाळी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवला जाईल त्यानंतर दुपारी मुंबईत शिवाजी पार्क स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील

कर्णधार हरमनप्रीत कौरचं शतक जेमिमा रॉड्रिक्सचं अर्ध शतक आणि प्रनम यादव तसंच हेमलता दयालन यांची भेदक गोलंदाजी हे भारताच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं नेमबाजी भारतीय नेमवाज मनू भाकेर आणि सौरभ चौधरी यांनी क्वैतमध्ये अकराव्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत काल मिश्र दुहेरीत विश्व विक्रम नोंदवला

हवामान विदर्भात पारा उतरायला लागला असला तरी उर्वरित महाराष्ट्रात मात्र अजून तापमान सरासरी पेक्षा जास्तच आहे

राज्यात सर्वत्र हवामान कोरडं आहे